या योजनेमुळे गावातले मालमत्तांसंदर्भातले अंतर्गत वाद संप्रष्टात येतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला

पंतप्रधानांनी यावेळी पुणे जिल्ह्यातल्या विश्वनाथ म्जुमळे या लाभार्थींसह देशभरातल्या अनेक लाभार्थींशी संवाद साधला कोरोना विषाणूवर लस येईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत हलगर्जीपणा करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विट संदेशातून आदरांजली वाहिली

सांगली जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या पावसानं शेती आणि घरांचं नुकसान झालं

हिंगोली जिल्ह्यात आज पहाटेपासूनच अनेक भागात पाऊस सुरू आहे काल सायंकाळीही जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उडीद मूग तसंच सोयाबीन पिकाचे न्कसान झाले आहे